आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी संपूर्ण तयारी उद्या मतदान घेतलं जाणार

निवडक शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची उभारणी

पुरस्कारांसाठी नामांकनं प्रदान आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम

उद्या होणाऱ्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या निवडणूका संपूर्ण सुरळीतपणं पार पडण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे

या निवडणुकीत अनेक पक्षांचे दिग्गज आपलं नशीब अजमावत आहेत

मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं पोटनिवडणूक होणार असून उत्तर प्रदेशातील निघासन आणि पश्चिम बंगालमधील किष्णागंज इथंही निवडणुक होणार आहेत

र्मिनवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कमळ र्चिन्हाच्या खालां भारतीय जनता पक्षाच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप कॉग्रेस तृणमूल आर्गण राष्ट्रवादो काँग्रेससह पाच राजकांय पक्षांच्या प्रार्तानधींनी केला आहे ईव्हांएमवर कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख करणं हे र्यानवडणूक र्यानकषांचं उल्लंघन आहे असं कॉग्रेस नेते र्याभषेक मन् र्यासंघवी यांनी नवी दिल्लो इथं पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे या प्रार्तानधींनी आयोगास प्ढोल सव टप्प्यांत होणाऱ्या मतदानापूर्वा हो मतदान यंत्रं बदलण्याची मागणी केलो आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे डी पी त्रिपाठी हे हों या शिष्टमंडळाचा भाग होते आम आदमी पक्षाचे अर्रावंद केजरांवाल यांनी भाजपने आदश आचारसंहतेचे उल्लंघन केल्याबद्दल ानवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे

र्विहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदों यांनी गांधी यांच्या ावरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याांचकेत त्यांनी राहल गांधी यांच्या मोदां आडनाव असलेले सव चोर आहेत या वक्तव्याचा उल्लेख केला आहे या आक्षेपाह वक्तव्यामुळे आपलां प्रातमा खराब झाल्याचा दावा या यार्गाचकेत त्यांनी केला आहे विद्यार्थ्यामध्ये विज्ञान आणि गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं समग्र शिक्षा अभियानांतर्गत नागपूर जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे

निवड केलेल्या शाळेत सायन्स लॅब उभारण्यात येत आहे यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली यात क्युरी ऑन एज्युकेशन प्रा

ठाणे यांची पुरवठादार कंपनी म्हणून निवड करण्यात आली ज्या शाळेत केंद्र उभारले जाईल त्या शाळेतील संबंधित गणित आणि विज्ञान हे विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकवावे लागेल याबाबत त्यांना प्रशिक्षणही दिलं जाईल

नागपुरातील लक्ष्मीनगर इथल्या राणीलक्ष्मीबाई सभागृहाच्या लॉनमध्ये होणाऱ्या या महोत्सवात सायंकाळी सात वाजता विविध विषयांवर प्रतिष्ठित कीर्तनकारांचं कीर्तन होणार आहे

नवी र्दिल्लोतल्या प्रशासनाच्या सर्वाच्च न्यायालयानं ानयुक्त केलेल्या र्सामतीच्या बैठकांत हा ानणय घेण्यात आला असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

जसप्रीत बुमराह देखील सव प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्यपूण चांगलां खेळी करत आहे अष्टपैलू जडेजा आणि फिरकांपटू पूनम यांनी देखील आपल्या शैलांत चांगलं प्रदशन केलं आहे नागपूर इथला प्रतिभावंत दिव्यांग किकेटपटू मोहम्मद हाफीज अन्सारीची आशिया चषक व्हीलचेअर किकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे

समाजकार्य शाखेत पदवीप्राप्त असलेल्या हाफिजने यापूर्वी दोन वेळा आंतरराज्य तिरंगी मालिकेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे गतवर्षी उत्तराखंड आणि नागपूर इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत हाफिजनं प्रभावी कामगिरी केली आहे या कामगिरीच्या बळावरच त्याची भारतीय संघात निव्ड झाली आहे

विस्फोटक बल्लेबाज म्हणून प्रसिद्ध असलेली भारती फूलमाळी ही या स्पर्धेत भारतीय संघाची खेळाडू स्मृती मंधनाच्या नेतृत्वात ट्रेलब्लेझल या संघाकडून खेळणार आहे तर डावखुरी मध्यमगती गोलंदाज कोमल झंझाड ही भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांच्या नेतृत्वातील संघाकड्रन खेळणार आहे

हवामान खात्याकडून यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उद्यादेखील उष्णाचा प्रभाव कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत विदर्भात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनानं उष्म्यापासून बचावासाठी विशेष मदत केंद्र सुरू केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे बंगालची खाडी आणि हिंद महासागराला लाग्रन तयार झालेलं फानी हे चकीवादळ आज द्रपारनंतर आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे यामुळं केरळच्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर देखील मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते

या स्पर्धेला फिडे एआयसीएफ ऑल मराठी चेस असोसिएशन आणि नागपूर जिल्हा चेस असोसिएशनचं सहकार्य लाभलं आहे

यानंतर काही वेळात स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे

मानांकीत खेळाडूंनाही रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे

नमस्कार